प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी सैन्यानं वादग्रस्त भागात बांधकाम करायचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैन्यानं प्रत्युत्तर दिल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण

गरीब कल्याण रोजगार अभियानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण

कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर उदया सर्वांनी घरीच योगसाधना करुन योग दिन साजरा करावा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आवाहन

अमरावती जिल्ह्यातील पर्वणी रविंद्र पाटील हिने एमपीएससीच्या परीक्षेत राज्यातून महिलावर्ग वारीतून प्रथम येण्याचा बहमान मिळवला क्णीही आपल्या सीमेत घ्सखोरी केलेली नाही किंवा आपण क्णाच्या प्रदेशात अतिक्रमण केलेलं नाही तसच आपण आपल्या जमिनीचा एखादाही तुकडा किंवा चौकी गमावलेली नाही असा निर्वाळा प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे

भारत आणि चीन या दोन देशांच्या सीमावर्ती भागातल्या सदयस्थितीसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सदवारे बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते काल बोलत होते विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी सीमारेषेवरील संघर्षाबाबत माहिती दिली भारताला शांतता आणि मैत्री हवी असली तरी देशाचं सार्वभौमत्व राखण्याला सर्वोच्च प्राधान्य राहील आणि ते साध्य करण्यासाठी क्ठलही पाऊल उचलण्याची ख्ली म्भा भारतीय लष्कराला देण्यात आली आहे असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं लष्करासाठी आपण प्रवलेल्या आध्निक पायाभूत सुविधांमुळे विशेष करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याची आपली क्षमता वाढली आहे गस्तीचं प्रमाणही वाढल्यामुळे दक्षता वाढली आहे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या प्रतिपक्षाच्या घडामोडींची खडा न खडा माहिती वेळोवेळी मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली भारत आणि चीन या दोन देशांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी केलेल्या विधानांचा काहीजण च्यकीचा अर्थ काढून खोडसाळपणा करत आहेत असं स्पष्टं करत प्रधानंमंत्री कार्यालयानं तसं न करण्याचं आवाहन केलं आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणावर जमून चिनी सैन्यानं वादग्रस्त भागात बांधकाम करायचा प्रयत्न केला तसं न करण्याचा इशारा देऊनही त्यांनी काम सुरूच ठेवल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांना साजेसं प्रत्यत्तर दिलं असं प्रधानंमंत्री कार्यालयानं आज सांगितलं म्हणूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर होणाऱ्या कुठल्याही आगळिकीला चोख प्रत्यूतर देण्याची भारताची क्षमता असून गलवान संघर्षात भारताच्या हद्दीत कृणी घ्सखोरी केलेली नाही अथवा भारतानं क्णाच्या हद्दीत अतिक्रमण केलेलं नाही असं पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितल्याचं प्रधानंमंत्री कार्यालयानं नमूद केलं आहे या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनीही याबाबत सरकारला आणि आरतीय लष्कराला एकमतानं पाठिंबा जाहीर केला हा मुद्दाही प्रधानंमंत्री कार्यालयानं निदर्शनाला आणून दिला आहे आम्ही मजबूर नाही आहोत तर मजबूत आहोत हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे असं सांगत अशा संकटसमयी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार आणि सीमेवरील जवानांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशी ग्वाही म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दिली आहे

कोरोना विषाणूम्ळे लागू टाळेबंदीच्या काळात घरी परतलेल्या स्थलांतरितांना रोजगार संधी निर्माण व्हावी याकरता तयार करण्यात आलेल्या गरीब कल्याण रोजगार अभियानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं या योजनेकरता पंचवीस कार्यक्षेत्रं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी यानिमित दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना दिली कामगारांना त्यांच्या घराजवळ काम मिळावं असा आपला प्रयत्न आहे आपण आतापर्यंत शहरं विकसित करत होता आता आपण आपल्या खेड्यांना मदत करा असं आवाहन त्यांनी यावेळी स्थलांतरित कामरांना उद्देशून केलं ग्रामीण भागानं या विषाणूचा ज्या पद्धतीनं सामना केला तो शहरांसाठी एक मोठा धडा असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नम्द केलं

नागप्रात कोरोंना बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे

त्याचं गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागतही केलं

रेल्वेशी संबंधित कंपनीनं चीनी कंपन्यांना दिलेलं कंत्राट काल रद्द केलं या निर्णयाचा सध्या सीमेवर सुरू असलेल्या निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही

यादव यांनी स्पष्ट केलं आहे या कंपन्यांचा कामगिरी चांगली नव्हती म्हणून त्यांचं कंत्राट रद्द केल्याचं असं ते म्हणाले

उद्या आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे घरीच योग आणि कृट्ंबासह योग या यंदाच्या योग दिनाच्या संकल्पना आहेत योग दिन हा एकत्र जमून साजरा करण्याचा दिवस असला तरी कोविडमुळे उदभवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घरीच योगसाधना करुन तो साजरा करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे उद्या ते जनतेला योगदिनानिमित संबोधित करणार असून त्यांचं हे भाषण उद्या सकाळी साडेसहा वाजता आकाशवाणी आणि द्रदर्शनवरुन प्रसारित होणार आहे त्यानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचं पथक योग प्रात्यक्षिकं सादर करणार आहे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे उद्या सर्व समाजमाध्यमांवर डिजिटल रूपात एकाच वेळी कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे झूम एप सह फेसब्क इनस्टाग्राम य्ट्ब् सारख्या मध्यमांवर लोकानी केच वेळी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मंडळाने केले आहे

केंद्रीय संस्कृती मंत्रालयादवारे नमस्ते योगा अभियान या सत्राचे आयोजन सकाळी सात वाजता केंद्रीय संस्कृती मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या द्वारे योग आणि सूर्यनमस्कार यांच्या प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणाद्वारे ऑनलाईन केले जाईल या कार्यक्रमाच थेट प्रक्षेपण दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागप्र च्या सोशल माध्यमांदवारे सुद्धा केले जाणार असून या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे सुर्यनमस्कार योगासन करतांनाचे व्हिडिओ हे प्रसार माध्यमावर शेअर करताना हॅश नमस्ते योगा आणि हॅश टेन मिलियन सूर्यनमस्कार या हॅशटेग चा सूदधा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जागतिक योग दिनानिमित वाशिमच्या सावित्रीबाई फुले महिला महाविदयालय व वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संय्क्त विद्यमाने उद्या योगासन आणि निबंध स्पर्धचे करण्यात आले आहे मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याला अमेरिकेत लॉस एंजलिस इथं अटक करण्यात आली

भारतीय वायूदल कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज असल्याचं वायूदलाचे प्रम्ख एअर चिफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी म्हटलं आहे हैद्राबादमधे वायूदलाच्या संय्क्त पदवी संचलन समारंभात ते आज बोलत होते लडाखमधील गलवान इथलं शूर जवानांचं बलिदान वायूदल कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही अशी शाश्वती त्यांनी यावेळी देशवासीयांना दिली

रविद्र शेळके दुसरा तर रोहन कुवर तिसऱ्या क्रमांकावर आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कृष्ठा मूळ गाव असलेल्या पर्वणी रविंद्र पाटील हिने एमपीएससीच्या परीक्षेत राज्यातून महिलावर्ग वारीतून प्रथम येण्याचा बहमान मिळविला असून तिने गाठलेल्या यशांच्या उंचीम्ळे अमरावतीच्या मानात यशाचा त्रा रोवला आहे

त्यानंतर मी एमपीएससी च्या अभ्यासाला सुरुवात केली एमपीएससी च्या अभ्यासासाठी मी प्ण्याला होते स्रूवातीला अभ्यास करताना खूप अडचणी आल्या परंत् नंतर झालेल्या च्का स्धारत मी अभ्यास चालू ठेवला